सरकार देशभरातल्या सगळ्या ग्रामीण निवासी भागांपर्यंत रस्ते जोडणी पोहचवण्यासाठी कटीबद्ध्

देशभरातल्या सगळ्या ग्रामीण भागात रस्त्यांचं जाळं विस्तारण्यासाठी आपलं सरकार कटीबद्ध आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते केरळात कोलम श्व कोलम बायपासचं राष्ट्रार्पण करताना बोलत होते केंद्राने पुरस्कृत केलेले प्रकल्प योग्य त हेने राबवावयाचा सल्ला त्यांनी यावेळी केरळ सरकारला दिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ओदिशातल्या बलांगिर शें सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं

ओदिशामध्ये झालेल्या आणि होत असलेल्या विकास कामांमुळे केवळ ओदिशाचाच नव्हे तर संपूर्ण पूर्व भारताचा विकास होईल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला

विरोधी पक्षांना देशातल्या नैसर्गिक संपत्तीची अजिबात जाण नसल्याची टीका त्यांनी केली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उभारणीमुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली आहे मात्र विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत असं ते म्हणाले जगातला सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असलेल्या कुंभमेळ्याला आज प्रयागराज श्व मकरसंक्रांतीच्या पहाटे सुरुवात झाली दुपारी दीड वाजेपर्यंत एक कोटी पन्नास लाखापेक्षा जास्त भविकांनी संगमातल्या पवित्र स्नानचं लाभ घेतला असं उत्तर प्रदेशच्या माहिती संचालकांनी सांगितलं

महिला भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे

एक भारत श्रेष्ठ भारत यांचं हे उत्कृष्ठ उदाहरण आहे बावीस हजार सुरक्षा कर्मचा यांसह चौदाशे सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात आलं आहे यासाठी आधुनिक एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्र उभारण्यात आलं आहे

देशभरात आज एकाहत्तरावा लष्करी दिन साजरा होत आहे ब्रिटीश सैन्याधिकारी जनरल सर एफ

त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो या निमित्त आज नवी दिल्लीत लष्कर प्रतिनिधींशी संवाद साधताना लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सीमाभागातल्या दहशतवादी कारवायांविरोधात कारवाई करण्यास सैन्यदल कचरणार नाही असं सांगितलं देशाच्या पूर्व सीमेवरच्या परिस्थितीचाही आढावा घेतला जात आहे असं ते म्हणाले देशाची आर्थिक प्रगती आणि देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निःसंदिग्ध बहुमत मिळालेला प्रधानमंत्री देशाला लाभणं आवश्यक आहे असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांच्या मार्ग दर्शनाखाली देश प्रगती करत आहे असंही जेटली यांनी ब्लॉगवर म्हटलं आहे अधिकाधिक रोजगार निर्मितीकरता गेल्या पाच वर्षांपासून केंद्र सरकार सातत्यानं कार्यरत आहे असं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असून सध्याची परिस्थिती अधिक चांगली असल्याचं ते म्हणाले गृहसचिव राजीव गुबा यांनी आज नवी दिल्लीत कर्तारपूर कॉरिडॉर संदर्भात एक बैठक घेतली या बैठकीला पंजाबचे मुख्य सचिव करण अवतार सिंग पंजाबच्या गुप्तचर दलाचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता सीमासुरक्षा दलाचे महासंचालक रजनीकांत मिश्रा तसंच भारताचे पाकिस्तानातले राजदुत अजय बिसारीया उपस्थित होते केंद्रीय मंत्रीमंडळाने गेल्या नोव्हेंबरमध्ये गुरुदासपूरमधल्या डेरा बाबा नानक ते आंतरराष्ट्रीय सीमारेषेपर्यंत कर्तारपूर कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय घेतला होता या कामासाठी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूंनी भारताच्या हद्दीत तर पाकिस्तानचे प्रधानमंत्री भानखान यांनी पाकिस्तानच्या हद्दीत कोनशिला उभारली होती

सर्वोच्च न्यायालयानं आज संघ लोक सेवा आयोगाला व्यक्तिगत हजर राहून राज्यातील पोलीस सेवेतील ज्येष्ठता प्राप्त अधिका यांची यादी बनवण्यात येते की नाही हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले मूख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या एका खंडपीठानं या संदर्भात उद्या केंद्रीय सचिवांनी न्यायालया समोर हजर व्हावं असे निर्देश दिले या प्रकारच्या या संघ लोक सेवा आयोग तयार करत नसून तो कर्मचारी आणि प्रशिक्षणविभाग तयार करतो असं प्रतिपादन वकील प्रशांत भूषण यांनी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दूरदर्शनच्या सहकार्यानं विज्ञानप्रसाराला वाहिलेल्या दोन उपक्रमांची आज सुरूवात केली यापैकी डीडी सायन्स हा एक तासांचा कार्यक्रम दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल तर डिया सायन्स ही तेरनेटवरील विज्ञानविषयक वाहीनी आहे विज्ञानविषयक माहितीपट चर्चा मुलाखती असे कार्यक्रम यावरुन प्रसारित होतील

दूरदर्शन हे तीन कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये पोचलं असून विज्ञानप्रसाराचं उत्कृष्ट माध्यम आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचीव अमित खरे यांनी सांगीतलं नव्याने सुरु झालेले हे उपक्रम मुलांमध्ये विज्ञानविषयक कुतूहल जागृत करतील असा विश्वास यावेळी प्रसारभारतीचे अध्यक्ष सुरेन्द्रशेखर वेम्पथी यांनी यावेळी व्यक्त केला दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया साहू यांनी यावेळी दूरदर्शनचं महत्व अधोरेखीत केलं हे उपक्रम म्हणजे दूरदर्शनच्या साठ वर्षांच्या तिहासातले मैलाचे दगड आहेत असंही त्यांनी सांगीतलं जम्मूत कथुआ आणि रागौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा सहाय्यक कमांडर शहीद झाला सकाळी कथुआमधल्या हीरानगर सेक्टर जवळ पाक सैन्यानं अचानक गोळीबार सुरु केली त्यात विनय प्रसाद हा सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक कमांडर जखमी झाला नंतर रुग्णालयात तो मृत्यूमुखी पडला असं सुरक्षा दलाच्या सुत्रांनी सांगितलं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एडलेड ब्रिं झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आज भारतानं ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला त्यामुळे तीन सामन्याच्या मालिकेत भारतानं एक एक अशी बरोबरी साधली आहे

काबुलवर काल झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याची भारतानं कठोर शब्दात निर्भत्सना केली आह एका भारतीयासह अनेक जण या हल्ल्यात मृत्यूमूखी पडले आहेत हल्ला करणा या सुत्रधार दहशतवाद्यांना कठोर शासन करण्याची मागणी भारतानं केली आहे हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रति भारतानं शोक संवेदना व्यक्त केली आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या अध्यक्ष मारिया फर्नांडा एसपिनोझा यांनी भारत हा हवामान बदल आणि दारिद्रनिवारण क्षेत्रात एक नेतृत्वशाली देश म्हणून पुढं आल्यचं म्हटलय जगाच्या बहुपक्षीय व्यस्थेमध्ये भारत महत्वाची भूमिका निभावत असल्याचं त्यांनी सांगितलं प्रेस उट्ट ऑफ डियाला संयुक्त राष्ट्र संघात एका मुलाखत प्रसंगी त्या बोलत होत्या